आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला तर पृण्यात पर्वती मतदारसंघातील काँग्रेस राष्टवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आबा बाग्ल यांनी पर्वती मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्ण्यातील कोथरुड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आज मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पार्ठिंबा जाहीर केला मतविभागणी टाळण्यासाठी मनसे उमेदवाराला पार्ठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंक्श काकडे यांनी सांगितलं या मतदारसंघातून भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील निवडणूक लढवत आहेत प्णे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेससह भाजपा आणि शिवसनेमधील नाराज झालेल्या निष्ठावंत पदाधिका यांनी पक्षाचा आदेश झगारून आज उमेदवारी अर्ज दाखल केले

मात्र ऐनवेळी त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बदल करून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे चिंचवडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा रिंगणात आहेत

भोसरी मतदारसंघात महाय्तीकड्रन विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी अर्ज भरला असून माजी आमदार विलास लांडे हे इथ्रन राष्ट्रवादी पुरस्क्रत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत संशोधनाशी संबंधीत विविध प्रकल्पांवर संयुक्तपणे काम करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अँस्ट्रॉनॉमी अँड अँस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या दोन महत्वाच्या संस्थांमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला त्या अंतर्गत भौतिकशास्त्र खगोलशास्त्र खगोलभौतिकी अवकाश विज्ञान वातावरण विज्ञान उपकरणशास्त्र तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या विषयांवर संशोधनाबरोबरच शैक्षणिक कार्यक्रम राबविले जाणार आहेत त्यात प्राध्यापक संशोधक पदव्युत्तर विद्यार्थी तसेच पीएचडीनंतर संशोधन करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील लहान मुलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी प्ण्यातील ज्ञानप्रबोधिनीतील प्रज्ञा मानस संशोधिका आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं संयम हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पांतर्गत शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रज्ञा मानस संशोधिकेच्या संचालिका डॉ

या प्रकरणी चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेली कागदपत्रं सादर करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत

त्यात आज पुण्याच्या एसएनबीपी संघानं उपांत्यपुर्व फेरी गाठली ऋत्विक गुप्ता आकाश आणि चंदन यादव यांनी गोल करत संघाला विजय मिळवून दिला हरीयानाच्या जय भारत हॉकी संघानंही आपलं उपांत्यपुर्व फेरीतलं स्थान पक्क केलं महापालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आजपासुन म्हाळुंगे बालेवाडी क्रीडासंकुलात शालेय गटाच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा सुरु झाल्या आहेत

प्णे आणि परिसरात आज संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती

त्यानंतर नऊ आणि दहा ऑक्टोबरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल

नमस्कार